या चर्चे दरम्यान मॅक्रोन म्हणाले की काश्मिर चा प्रश्न उभय देशांनी सोडवायला हवा कुठल्या मध्यस्थाची गरज नाही

या चर्चेनंतर उभय देशांच्या शिष्टमंडळांची बैठक झाली दोन्ही देशांमध्ये चार सामंजस्य करार झाले वार्ताहर परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की दोन्ही देशांमधली भागीदारी ही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मजबूत तत्त्वांवर उभी असून कुठल्याही स्वार्थी विचारांवर आधारित नाही दहशतवाद आणि सुरक्षा या विषयांवर परस्पर सहकार्याच्या दिशेने दोन्ही देशांनी पुढ जायचं ठरवलं आहे असंही मोदी म्हणाले वातावरण बदल हवामान आणि तंत्रज्ञानाधारित विकास हे उभय देशांचं लक्ष्य आहे आज प्रधानमंत्री फ्रान्सचे प्रधानमंत्री एडवर्ड फिलिप यांना भेटणार आहेत नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील आणि युनेस्को च्या मुख्यालयाला भेट देतील त्या नंतर मोदी संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील आयएनएक्स मिडिया भ्रष्टाचार प्रकरणी काँप्रेसनेते आणि माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांना दिल्ली न्यायालयानं चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे कोठडीदरम्यान त्यांचे कुंटुबिय आणि वकील त्यांना दररोज अर्धा तास भेटू शकतील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या भ्रष्टाचार प्रकरणी चिंदबरम यांची भूमिका संशयास्पद असल्यानं त्यांची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयाला सांगितलं त्यावर विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहर यांनी हा कोठडी मंजूर केली शारदा चिट फंड प्रकरणी सीबीआयनं पाश्विम बंगालच्या पर्यटन मंत्री अत्री भट्टाचार्जी यांची चौकशी केली शारदा समूहाला राज्य सरकारच्या जाहिराती देण्याच्या प्रकरणावरून ही चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं त्या वेळी भट्टाचार्जी या माहिती आणि सांस्कृतिक कार्य खात्याच्या सचीव होत्या शारदा समूहाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून वेतन दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉण्डरिंग प्रकरणी नऊ तास कसून चौकशी केली चौकशी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली तयार केली होती या चौकशी नंतर राज यांना सोडून देण्यात आलं जागतिक व्यापार संघाने स्वीकारलेल्या सुधारणेंच्या मार्गाचा अवलंब सगळया देशांनी करणं फायदेशीर ठरेल असं व्यापार वाणिज्य आणि उदयोगमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे ते नवी दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलत होते नियमांवर चालणारं पारदर्शक आणि भेदभावारहीत सरकार असल्यास व्यापारी संबंध सुरळीत असतात याची सर्व सभासद देशांनी नोंद घ्यायला हवी असं त्यांनी नमूद केलं काही विकसीत राष्ट्रांकडून स्वतःच्या व्यावसायिकांसाठी संरक्षणात्मक धोरण राबवलं जात असल्यानं इतर राष्ट्रांमधल्या व्यापार सेवा तसंच गुंतवणूकीवर विपरित परिणाम होत असल्याचंही गोयल म्हणाले सागरी उजेला नवी करणीय उर्जा म्हणून मान्यता देण्याचा निर्णय काल अपारपारिक आणि नवीकरणीय उर्जामंत्री आर

यामुळे आता समुद्राची भरती ओहोटी लाटा याचं औष्णिक उर्जेत रुपांतर हे नवीकरणीय उर्जा म्हणून ओळखलं जाईल नवीकरणीय उर्जेला लागू होणाऱ्या विक्री सवलती या उर्जेलाही लागू होतील केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी काळ नवी दिल्ली इथं डायरी ऑफ मनू गांधी या पुस्तकाचा प्रकाशन केला

या भाषांतर मुले संपूर्ण जगाला महात्मा गांधींचा जीवनपट समजेल असंही पटेल म्हणाले छोटया स्टार्ट अप उद्योगांना आयकर कायद्यातल्या विशेष कलमाअंतर्गत मिळणारी कर सवलत कायम राहील असं केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि या विभागाच्या शर्तींची पूर्तता करणाऱ्या सर्व स्टार्ट अप उद्योगांना ही सवलत आपोआप मिळणार नाही

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर या चांद्रयानानं पाठवलेलं हे पहिलंच छायाचित्र आहे

लघु आणि सूक्ष्म उदयोगांसाठी भारत क्राफ्ट पोर्टल विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे

ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते भारत क्राफ्ट पोर्टल हा अलीबाबा किंवा एमेझानच्या धर्तीवरचा ई कॉमर्स विपणन मंच असेल त्यामुळे लघु आणि सूक्षम उदयोगांना मोठया संधी खुल्या होतील

पुढील महिन्याच्या एक तारखेपासून ही योजना सुरु होईल

छोटया करदात्यांना आपले जुने करविषयक तंटे सोडवण्यासाठी कर व्यवस्थापकांची मदत घेता येईल स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बॅंडमिंटन महासंघाच्या जागतिक बॅंडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बी साईप्रणीत आणि पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे

उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित सिंधू समोर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या तैवानच्या झू यिंग ताई हिचं खडतर आव्हान असेल भारताचा अव्वल पुरुष बँडमिंटनपटू किदंबी श्रीकांत आणि एच एस प्रणोय यांचं पुरुष एकेरीतलं तर सायना नेहवालचं महिला एकेरीतलं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत आटोपलं

वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकुन भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं

दानवे यांनी आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा दणदणीत पराभव केला